राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले प्रतिबंधित क्षेत्राबाहेर जलक्रीडांना परवानगी देतानाच यासंदर्भातली आदर्श मानक प्रणाली गृह विभागाकड्रन जारी करण्यात येणार असल्याचं या आदेशात सांगण्यात आलं आहे तसंच पर्यटन स्थळांवरील मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी पर्यटन विभागाकड्रन मानक प्रणाली जारी करण्यात येणार आहे याठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारनं यापूर्वी जारी केलेल्या कोविड प्रतिबंधाच्या नियामंचं पालन करणं बंधनकारक असल्याचं या आदेशात म्हटलं आहे

आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या सदस्यांशी चर्चा करताना ते बोलत होते या कायद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक बदल केले असून भारतीय कृषी क्षेत्रात एक नवा अध्याय जोडला जाईल असं ते म्हणाले या कायद्यामुळे शेतकर्यांना आपला माल विकण्याचं स्वातंत्र्य मिळेल उद्योगांना चालना मिळेल असं त्यांनी नमूद केलं या कायद्यानंतरही शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळत राहील असं आश्वासन देतानाच तोमर यांनी सरकार विविध मुद्यांवर शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचा पुनरुच्चार केला

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर याप्रकरणी सुनावणी सुरु आहे

शाखा अधिकारी मारूती औटी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे दिलीप गांधी यांच्यासह मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनश्याम बल्लाळ कर्जदार आशुतोष लांडगे आणि संचालक मंडळातल्या सदस्यांनी कट रचून बँकेस खोटे कागदपत्र तयार करुन बँकेच्या तीन कोटी रूपयांच्या रकमेचा अपहार केला हे तीन कोटी रुपये दुसऱ्यांच्या खात्यात वर्ग करुन ते नंतर काढून घेण्यात आले असं या फिर्यादीत म्हटलं आहे

विकास कामांचा वेग वाढण्याची गरज असून ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी सतर्कतेनं आणि गांभीर्यानं प्रयत्न करण्याची गरज आहे यामध्ये दिरंगाई आढळल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला

या मध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दौंड मनमाड रेल्वे मार्गावरची वाहतूक सध्या ठप्प झाली आहे या अपघातानंतर या मार्गावरच्या सर्व रेल्वेगाड्या मागील स्टेशनवरच रोखण्यात आल्या आहेत अपघाताचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही

या समितीची बैठक निवासी जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली प्राण्यांच्या क्ररते विरोधात नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी हेल्पलाईन आणि मोबाइल एप सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला

थंडीचा जोर चांगलाच वाढू लागल्यान सर्वत्र श्कश्काट दिसून येत आहे